अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संख्येनं थोडया मात्र जागतिकदृष्टया मजबूत असलेल्या आघाडीच्या बँका तयार करणं या सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे नोकऱ्या जाण्याच्या भीतीनं बँक कर्मचारी संघटनांनी आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी विलीनीकरणाचं धोरण कर्मचारीविरोधी नसल्याचं स्पष्ट केलं आहे

चांद्रयान दोनच्या पुढच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल असून उद्या चांद्रयानामधला लॅण्डर विक्रम ऑर्बिटरपासून वेगळा होईल रोव्हर प्रज्ञानला घेऊन जाणारा लॅण्डर सात सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच्या पृष्ठभागाला हलका स्पर्श करेल ऑर्बिंटर एक वर्षभर चंद्राच्या आसपास फिरेल आणि चंद्राचा नकाशा तयार करेल त्याचप्रमाणे ऑर्बिटर आपल्या आठ विविध पेलोडच्या माध्यमातून चंद्राच्या वरच्या भागातल्या वातावरणाविषयी महत्वाची माहिती गोळा करेल सुमारे दीड टन वजनाच्या लँडरमध्ये तीन उपकरणं बसवण्यात आली असून या उपकरणांच्या माध्यमातून लॅण्डर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर आणि उपपृष्ठभागावर विविध प्रयोग करेल अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या सहकार्यानं चंद्रीय लेझर रेजिंग अध्ययनाच्या निष्क्रिय प्रयोगाचीही यंत्रणा यात आहे लडाखची वैभवशाली संस्कृती आणि वारसा जपला जाईल असा विश्वास जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केला आहे ते आज लेह क्विं लडाख महोत्सवाचं उदघाटन करताना बोलत होते लडाख सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत असून केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना झाल्यावर लडाखच्या नागरिकांसाठी सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमधल्या जागा सुरक्षित ठेवल्या जातील असं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरमधल्या पूँछ जिल्ह्यात सीमेनजीक शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला या भागात आघाडीवर असलेल्या भारतीय सैन्याच्या चौक्यांना आणि नागरी वस्त्यांना यावेळी लक्ष्य करण्यात आलं होतं

भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं अजूनही गोळीबार सुरु असून जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दादरा नगरहवेलीमध्ये सिल्वासा श्विली विविध विकास कामं राष्ट्राला समर्पित केली

शालेय विद्यार्थ्यांना दुपारचं भोजन पुरवण्यासाठी मोबाईल व्हॅनचं देखील शाह याची उदघाटन केलं औद्योगिक कामगार आणि बांधकाम मजुरांना कामाच्या ठिकाणी पौष्टिक आहार पुरवण्यासाठीच्या श्रमयोगी प्रसाद योजनेचं त्यांनी उद्घाटन केलं दादरा नगरहवेलीसाठी नव्या पर्यटन धोरणाचं गृहमंत्र्यांनी उदघाटन केलं आसाममध्ये अंतिम स्वरुपातली अद्ययावत राष्ट्रीय नागरिकता नोंदणी पुस्तिका काल प्रकाशित झाल्यानंतर या नोंदणी यादीत समावेश नसलेल्या लोकांना परदेशी नागरिकांसाठीच्या लवादाकडे दाद मागता येणार आहे

या लोकांना त्यांना यादीतून हटवण्याबाबतची कारणं प्रशासनाकडून देण्यात येतील असं सरकारी सूत्रांनी सांगितलं ही प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल त्यानंतर यादीत समावेश नसलेल्या लोकांना परदेशी नागरिकांसाठीच्या लवादाकडे दाद मागता येईल आसाममध्ये परदेशी नागरिकांसाठी चार लवाद आहेत गरजूंना आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत पुरवली जाईल अशी ग्वाही यापूर्वीच आसामी सरकारनं दिली आहे निवडणूक आयोगानं देशभरात आज मतदार पडताळणी कार्यक्रमाची सुरुवात केली क्राऊड सोर्सिंग अर्थात नातेवाईकांकडून कुटुंबातल्या तिर मतदारांविषयी माहिती जाणून घेतली जाणार आहे यासाठी प्रत्येक कुटुंबातल्या कोणत्याही एका व्यक्तीला युजर नेम आणि पासवर्ड दिला जाणार असून त्या व्यक्तीला कुटुंबातल्या सर्व सदस्य मतदारांची मतदार नोदंणी संदर्भातली संबधित कागदपत्रं अपलोड करता येणार आहेत गटअधिका यांमार्फत संबंधिक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज आंध्रप्रदेश मधल्या चेरोपल्ली आणि रापुरूदरम्यानचा विद्युतीकृत रेल्वे बोगद्याचं लोकार्पण केलं देशातला हा सर्वाधिक लांबीचा बोगदा असून त्याची लांबी साडेसहा किलोमीटरपेक्षा जास्त आहे गुडुरूस्थानकातलं नूतनीकृत रेल्वेयार्ड तसंच वेंकटचलम आणि ओबूलावारीपल्ली दरम्यानच्या विद्युतीकृत रेल्वेमार्गाचंही उपराष्ट्रपतींनी आज लोकार्पण केलं उप राष्ट्रपतींनी गुड्रु आणि विजयवाडा दरम्यान धावणाऱ्या नव्या ठेरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला रेल्वेमार्ग हवाईमार्ग बंदर देशांतर्गत जलवाहतूक ग्रामीण रस्तेगोदामं आणि शीतगृह यांसारख्या पायाभूत सुविधांचं सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणासाठी गुंतवणुकीत वाढ करण्याच्या आवश्यकतेवर नायडू यांनी यावेळी बोलताना भर दिला गाव जोडलेली असणं ही भारताला विकसित देश बनवण्यासाठी ची गुरुकिल्ली आहे असं ते म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे माजी मंत्री आरिफ मोहम्मद खान यांना केरळचे राज्यपाल तर डॉ तामिलीसाई यांना तेलंगणा राज्याचे राज्यपाल नियुक्त केलं आहे बंडारु दतात्रय यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल तर कलराज मिश्र यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं देशाची आर्थिक स्थिती गंभीर असून स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा गेल्या तिमाहीतला पाच टक्के दर दीर्घकालीन मंदीचे संकेत देत असल्याचं माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे अर्थव्यवस्थेच्या कमकुवत स्थितीबद्दल त्यांनी रालोआ सरकारवर टीका केली आहे शेतकरी आणि कृषी कामगार तरुण वर्ग उद्योजक आणि वंचित वर्गासाठी सध्या चांगलं वातावरण असल्याचं त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे मनमोहन सिंग सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेल्या तोट्यामधून देशाची अर्थव्यवस्था अद्याप सावरली नसल्याचं मनमोहन सिंग यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपानं म्हटलं आहे जागतिक अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती चांगली नसली तरी अन्य देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती उत्तम असून सरकारनं अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पावलं उचलल्याचं पक्ष प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी आकाशवाणीच्या बातमीदाराला सांगितलं

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्यामुळे एका महिन्यात सलग तिसऱ्यांदा विमानाच्या श्विनाचा दर कमी झाला ज्येष्ठ बासरी वादक गुरुवायुर जी एस कृष्णन यांचं आज बंगळुरु श्वे वृद्धापकाळानं निधन झालं

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे शिरीन मॅथ्यूज यांची दक्षिण कॅलिफोर्निया जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे

राज्यात विशेषतः काश्मीर खोऱ्यात परिस्थिती झपाट्याने सामान्य होत आहे लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वावरताना दिसत आहेत